रस्ते आणि रेल्वे वाहतूक तसच विमानसेवाही कोलमडलीहोती

छत्रपती शिवाजी टर्मिनसवरुन पनवेलच्या दिशेने लवकरच सेवा सुरु होईल सीएसएमटी ठाणे सेवा पुन्हा सुरु झाली आहे हार्बर लाईन लवकरच प्र्ववत होत आहे अशी ताजी माहिती मध्य रेल्वेच्या ट्विटर हॅंडलवर देण्यात आली आहे कोकणातही जोरदार पाऊस असल्यामुळे सावित्री अंबा आणि कुंडलिका या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत

राजापूरतालुक्यात अर्जुना आणि कोदवली नद्यांनी धोक्याचीपातळी ओलांडली असून शहराच्या मध्यवर्ती जवाहर चौकात सहा फुटांपर्यंत पुराचं पाणी शिरलंआहे खेड तालुक्यात जगबुडी नदीनंही धोक्याची पातळी ओलांडली आहे पूण्यात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी रात्री दमदार हजेरी लावली खडकवासला धरण साखळीमध्ये कालही पावसाचा जोर वाढल्यामुळे संध्याकाळी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीपात्रामध्ये सोडण्यात आला त्यामुळे भिडे पूल पाण्याखाली गेला असून नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा श्राारा देण्यात आला आहे कोल्हापूरमध्ये कालही पावसाचा जोर कायम होता त्यामुळं राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे

जालना शहरासह तालुक्यातल्या काही भागात काल मध्यमस्वरूपाचा पाऊस झाला पालघर जिल्ह्यात मंगळवार रात्रीपासून पडणाऱ्या जोरदारपावसामुळे महापारेषणच्या वसई शिल्या उच्चदाब केंद्रात पाणी शिरलं आहे त्यामुळेहे केंद्र सुरक्षेच्या दृष्टीनं बंद ठेवण्यात आलं असून सध्या वसई विरार आणि नालासोपारा परिसरात वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे नालासोपारा परिसरातगटाराचं झाकण उघडं राहिल्यानं एक मुलगा पाण्यात वाहून गेला गडचिरोली जिल्ह्यातसोमवारपासून मुसळधार पाऊस पडत असल्यानं अनेक मार्ग बंद झाले आहेत

दीना नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने मुलचेरा मार्ग बंद आहे आरमोरीतालुक्यातील वडधा देवापूर मार्गही बंद आहे

अक्कलपाडा प्रकल्पाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं नदी पात्रात कुणीही जाऊ नये असंही आवाहन करण्यात आलं आहे निधी राज्यातील अनुसूचित जातीच्याविद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी सहाशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीआहे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांच्या अध्यक्षतेखाली काल नवीदिल्ली कें झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला राज्याचे सामाजिक न्यायमंत्रीडॉ सुरेश खाडे यांनी ही माहिती दिली सुविधा अत्याचारग्रस्त महिलांना एकाच छताखाली वैद्यकीय आणि कायदेशीर मदत समुपदेशन मानसोपचार तसंच गरज असल्यास तात्पुरत्या आश्रयाची सुविधा उपलब्ध करुन देणारं वन स्टॉप सेंटर कालपासून मुंबईतल्या केईएम रुग्णालयात सुरु करण्यात आलं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते या सेंटरचा प्रारंभ करण्यात आला दहशतवादी सुधारित बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत चार दहशतवाद्यांची नावं गृह मंत्रालयानं काल जाहीर केली पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार मसूद अजहर मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद कुख्यात गुंड दाऊद ब्राहीम आणि जकी उर रहमान लख्वी या चौघांचा त्यात समावेश आहे सुधारित कायद्या अंतर्गत एखाद्या व्यक्तीला दहशतवादी घोषित करण्याची ही पहिलीच वेळ आहे राज्यपाल महाराष्ट्राचे नवे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा शपथविधी आज संध्याकाळी मुंबईत राजभवनात होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल त्यांचं मुंबई विमानतळावर स्वागत केलं त्यानंतर राजभवनात पोलीस पथकानं कोश्यारी यांना मानवंदना दिली

ऐकू या त्याबद्दलचा अधिकवृत्तांत आमच्या प्रतिनिधींकडून

नंतरच्या काळात निवडण्क शाखेनं केलेली जन जागृती आणि मतदार नोंदणीची सुलभप्रक्रिया यामुळं मतदारांच्या संख्येत भरीव वाढ झाली आहे आता अगदी मोबाइलवरूनहीमतदार यादीत नाव नोंदणी करता येते परिणामी नवमतदारांचा नोंदणी प्रक्रियेला भरभरूनप्रतिसाद लाभला मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली असली तरी उमेदवारी अर्जभरण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत मतदार नोंदणी सुरू असते त्यामुळं विधानसभानिवडणुकीपर्यंत मतदारांची संख्या आणखी वाढेल हे निश्वित आकाशवाणी बातम्यांसाठी प्ण्याहनविनायक सोमणी

या यंत्रणेचे अतिरिक्त संचालक एस

उमरीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रातत्व विभागानं यासंदर्भात भूजल विकास यंत्रणेशी संपर्कसाधल्यानंतर पूणे जिल्ह्यातील राजगड तोरणा आणि कोराईगड तर कोल्हापुरातील विशाळगडावर भूवैज्ञानिकांचं पथक अभ्यासासाठी पाठवलंजाणार आहे

शिक्षक दिनपूलविजय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिक्षक दिना निमित्त देशभरातील शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत समर्थ राष्ट्राच्या उभारणीत शिक्षकांचं मार्गदर्शन महत्वाचं असून आजच्या दिवसाचं औचित्य साधून आपण महान व्यक्तींचं स्मरण करू असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे त्यांच्या हस्ते आज नवी दिल्ली क्री आदर्श शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत अहमदनगरच्या श्रीसमर्थ विद्या मंदिर प्रशालेचे शिक्षक अमोल बागुल यांना वैविध्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवल्याबद्दल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे

शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री आशिष शेलार उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे या प्रसंगी उपस्थित होते

कोकणात सर्वत्र तर पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडल्याची नोंद आहे दृष्काळग्रस्त मराठवाड्याच्या काही भागावरही काल पावसाची कृपादृष्टी होती कोकणासह सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली आजही मराठवाडा वगळता राज्याच्या तिर भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावेल